भारतीय सैन्यातफ देशाच्या शत्रूला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येत असल्याचं पंतप्रधान नरद्र मोदो यांचं प्रातपादन

मुंबई इथं उद्यापासून तांत्रिक वस्त्रोद्योग परिषद सुरू होणार

रोजगार मागण्याऐवजी रोजगार देणारे व्हा असं पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्रळे यांचं आवाहन

भारतीय सैन्यातफ देशाच्या शत्रूला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येत असल्याचं प्रातपादन पंतप्रधान नरद्र मोदों यांनी केलं आहे भारत हा शांतताप्रिय देश असला तरो र्वपरांत र्पारस्थितीत आपल्या सीमांचं संरक्षण करण्याची इच्छा र्आण शक्ती बाळगून असल्याचं ते म्हणाले नवी दिल्लो इथं आज राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन र्शांबराच्या समारोपीय संचालन प्रसंगी ते बोलत होते राष्ट्रीय छात्र सेनेचे जवान स्वच्छ भारत सारख्या र्वावध योजनांबाबत जागरूकतेचा प्रसार करण्यात महत्वपूण भ्रामका निभावत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं केरळमधील पूरर्पारस्थिती देखील एन सी सी जवानांनी महत्वपूण योगदान र्दादल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला भारतीय लष्कराच्या भूसेना नौसेना आर्ाण वायुसेनेच्या सव जवानांनी पंतप्रधान नरद्र मोदो यांना मानवंदना दिल्या पंतप्रधानांनी वेगवेगळ्या गटामधील सर्वात्कृष्ट छात्र र्सैनिकांना पुरस्कार प्रदान केले

संरक्षण मंत्री र्निमला सीतारमण या समारंभाला उपस्थित होत्या

द्रदशन आर्आण इतर वाहिन्यांवरुन या कायक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार असून र्वावध संकेतस्थळांवर तो उपलब्ध असेल

या पुनपराक्षेसाठां पराक्षा प्रवेश पत्र सातारा सैनिक स्कूलमाफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे

कद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्या अध्यक्षतेखालां हां परारषद होईल

तांत्रिक वस्त्रोद्योग म्हणजे तंत्रज्ञान आर्गण इतर कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या कापडांची र्नामंती करणारा र्वभाग होय ह्या र्वभागात केवळ कापडच नव्हे तर कृषी वैद्यकोय क्षेत्र पायाभूत स्रावधा ऑटोमोटाव्ह एअरोस्पेस क्रीडा संरक्षण आर्माण पॅकेजिंग अशा र्वावध क्षेत्रासाठी लागणाऱ्या वस्त्र आर्माण इतर वस्तूंच्या उत्पादनांचा समावेश होतो

भाजप राज्य काय र्सामतीच्या बैठकांचं आज सकाळी जालन्यात उदघाटन झालं त्यावेळी ते बोलत होते विधानसभा अध्यक्ष हारभाऊ बागडे मुख्यमंत्री देवद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटोल ग्रार्मावकास मंत्री पंकजा मुंडे र्राण शिक्षणमंत्री र्विनोद तावडे यांच्यासह अनेक मान्यवर या बैठकाला उपस्थित होते

नगराध्यक्षपद च्रशीच्या लढतीत काँग्रेसनं जिंकले संपूण रायगड जिल्ह्याचं लक्ष लागून राहलेल्या कजंत नगर पार्लकेच्या निवडणुकोत भाजप सेना य्तीनं र्विजय संपादन केला असून र्शिवसेनेच्या सुवणा जोशी नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या आहेत

रोजगार मागण्याऐवजी रोजगार देणारा तयार झाला पाहिजे असं प्रतिपादन राज्याचे उर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं ते आज नागपूर इथं जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यालय नागपूर आणि धरमपेठ म

युवकांना योग्य मार्गदर्शन दिलं गेलं नाही तर युवक भरकटल्याशिवाय राहणार नाहीत असंही त्यांनी बोलताना सांगितलं तर संघर्षाशिवाय जीवन नसल्याचं यावेळी नागपूर शहराचे माजी महापौर अनिल सोले यांनी सांगितलं एखाद्या अभ्यासक्रमाच्या यशोगाथा मिळत नसतील तर त्यांचं मूल्यमापन करणं आवश्यक असल्याचं सांगून विद्यार्थ्यांनी समोर असलेल्या संधीला न नाकारता जी संधी मिळेल त्याचं स्वागत केलं पाहिजे असं ते म्हणाले तर याप्रसंगी नोकरीच्या मागं न लागता व्यवसायाचा विचार करणं महत्वाचं असल्याचं शिक्षक आमदार प्रा

गाणार यांनी सांगितलं विद्यार्थी जे काही व्यावसायिक शिक्षण घेतो त्याचा उपयोग उद्योग उभारण्यासाठी केला पाहिजे तसंच या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या हितासाठी केला पाहिजे असंही ते म्हणाले कौशल्य उत्सव हे प्रदर्शन विद्यार्थ्यांमधील सृजनशिलतेला वाव मिळावा म्हणून आयोजित करण्यात आलं असून या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळणार असल्याचं जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यालय नागपूरचे संयुक्त संचालक चंद्रकांत निनाळे यांनी सांगितलं

जलसंधारणावरची मॉडेल्स सौर उर्जेवर चालणारी चूल विविध बिल्डर्सच्या वतीनं ठेवण्यात आलेल्या सदनिकांच्या जाहिराती देखील दर्शकांचं खास लक्ष वेधून घेतील

त्यातील पाच हजार पेक्षा जास्त नार्गारकांनी पंतप्रधान आवास योजनेअंतगत घरकूल योजनेसाठो नोंदणी केलां

र्शिद्वार्थावनायक काणे यांच्या हस्ते होईल भारत सरकारच्या विज्ञान आण तंत्रज्ञान विभागाच्या वतीनं इयत्ता अकरावीच्या र्यावद्याथ्यासाठी आयोजित सातव्या इब्स्पायर्ड या पाच र्दिवसीय र्शांबराचं आयोजन नागप्रमधील कॉग्रेस नगरस्थित शिवाजी सायन्स महर्गावदयालयात आज स्रु झालं

र्विद्यार्थ्यानी नैर्सागक र्यावज्ञानाचे महत्व जाणून घेऊन त्यामध्ये संशोधन व्हावे विद्याथ्याच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन र्मिळावे अशी मर्ाहती पत्रर्पारषदेत प्रा

चांदेकर यांनी दलो

मोहोम्मद शमी आपल्या चमकदार कार्मागरोम्रळं सामनावीर ठरला न्कताच र्वदभात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं हवेत गारव वाढला असून ढगाळ वाटावं आर्गण पावसाचा फटका पंपकांना बसला आहे उन्हाची तीव्रता र्तातवृष्टोमुळं पिकाचं न्कसान आर्गण आता थंडीचा कहर अशा नैर्सागक संकटांचा सामना अमरावती जिल्ह्यात करावा लागला आहे